अभिनंदन यांना रीतसर भारतात पाठवण्यात आलं आणि ते मायदेशी आले याबद्दल आंनद व्यक्त करणारी प्रतिक्रिया हवाई दलाचे एयर वाईस मार्शल आर जी कपूर यांनी दिली अभिनंदन यांनी दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल देशाला अभिमान आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायदेशी परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचं स्वागत केलं अनेक नेत्यांनीही अभिनंदन यांचा करारी बाणा आणि धैर्य याबद्दल प्रशंसा केली आणि त्यांचं स्वागत केलं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन भाजपा अध्यक्ष अमित शाह रवीशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या वैमानिकाच्या धैर्याचं कौतुक केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे

बॉम्बहल्ल्यांच्या भीतीने झुलास आणि सोलात्री बेहरा परिसरातले रहिवासी गाव सोडून जात आहेत

भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जात आहे देशात आगामी सार्वत्रिक निवडणुका वेळेवर घेतल्या जातील असं मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशमधे निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल लखनौ इथं बोलत होते देशात मुक्त आणि निर्भय वातावरणात शांततामय रीत्या निवडणूका घ्यायला निवडणूक आयोग वचनबद्ध आहे असं ते म्हणाले

या नियाजित प्रकल्पाम्ळे वाहतूक कोंडी कमी होऊन म्ंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे पायाभूत सेवासुविधांसाठी देऊ केलेली आशियाई विकास बँकेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी रक्कम आहे व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल ध्रत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे घालून झडती घेतली धूत यांना बँकेकडून स्मारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हैद्राबाद इथं खेळला जाणार आहे दूपारी दीड वाजेपासून सामन्याला सुरूवात होईल